पहिल्या टप्प्यात वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघात मतदान होणार आहे

अर्ज चार एप्रिल पर्यंत भरता येतील

चौथ्या टप्प्यासाठी अधिसूचना दोन एप्रिल रोजी निघणार असून उमेदवारी अर्ज नऊ एप्रिल पर्यंत दाखल करता येतील

ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

प्रत्येक मतदाराने केलेल्या मतदानाची खात्री करण या व्ही व्ही पॅट यंत्रामुळ शक्य होणार असून निवडणूक प्रणालीची विधासार्हता वाढण्यास त्याची मदतच होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी विदर्भ आढावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी काल विदर्भाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला

गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल प्रवण भागात निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं

कार्यकर्त्यांच्या बक्कीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते बुलडाणा वर्धा आणि हातकणगले या जागा स्वाभिमानीच्या असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं

कॉप्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आता आघाडीबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

आंबेडकर स्वतः सोलापूरची जागा लढवण्याची शक्यता आहे खोतकर उमेदवारी लोकसभेच्या जालना जागेवर शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीच निवडणूक लढावी अशी मागणी करत काल जिल्ह्यातल्या शिवसर्सिकांनी खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं दरम्यान जालन्याच्या उमेदवारीचा निर्णय दोन दिवसात होईल असं खोतकर यांनी स्पष्ट केलं आहे

या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं कळवलं आहे

या विमानांच्या उड्डाणाबाबतचे सुरक्षेचे सर्व निकष तपासून होईपर्यंत त्यांची सेवा बंद राहील

आकाशवाणी कार्यशाळा आकाशवाणीच्या राज्यभरातल्या अंशकालीन वार्ताहरांच्या कार्यशाळेला काल मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन महासंचालक आर एन मिश्रा यांच्या हस्ते झालं निवडणुकीचं वार्ताकन कसं करावं आघारसंहिता सोशल मीडियाचा वापर यावर नीतीन केळकर रमेश जायभाये जयदेवी पूजारी स्वामी फरोग मुकादम प्रमोद चुंचुवार यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेचा समारोप आज होणार आहे प्रसार माध्यम भारतीय प्रसार माध्यमांचं महत्व मिळकत आणि रोजगार निर्मिती क्षमतेपेक्षा जास्त आहे असं माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी म्हंटल आहे फिक्कीच्या एका कार्यक्रमात काल मुंबईत बोलताना ते म्हणाले प्रसार माध्यमांमध्ये लोकांच्या विचारधारणेत बदल करण्याची क्षमता असून संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावण्यात या माध्यमांची सक्षम भूमिका आहे

सुमारे दोन लाख लोकसंख्येला टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे मे महिन्यात तब्बल तीनशे टँकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

सर्वोच्च न्यायालय फटाके प्रदुषणासाठी लोक फटाके उद्योगाला दोष देत असले तरी वाहनांमुळं सर्वाधिक प्रदूषण पसरत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हंटल आहे या संदर्भात काही तुलनात्मक अभ्यास आहे का अशी न्यायालयानं केंद्र सरकारकडे विचारणा केली न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नजीर यांनी फटके उद्योगात वाढत असलेल्या बेकारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली

सामन्याला दुपारी दिड वाजता सुरुवात होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले आहेत खो खो राज्यस्तरीय महापौर चषक खो खो स्पर्धेच्या महीला गटाची अंतिम फेरी काल पूण्यात झाली यामध्ये ठाण्याच्या रा फ नाईक विद्यालय संघानं शिवभक्त विद्यामंदीरवर मात करत विजेतेपद पटकावलं विजेत्या संघाला पन्नास इजार रूपये तर उपविजेत्या संघाला तीस हजार रुपयांच रोख पारितोषिक देण्यात आलं नाईक विद्यालयाची प्रणाली मगर सर्वोत्कृष्ट खेळाड् तर पुजा फरगडे सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरली

डियन ऑईलनं भारत पेट्रोलियमचा तर पंजाब तसंच सिंध बँकेनं दक्षिण मध्य रेल्वेचा पराभव केला

हवामान अंदाज उत्तर मध्य महाराष्ट्रात हवा अंशतः ढगाळ राहील आणि कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात हवा मुख्यतः सुर्यप्रकाशित राहील

यासह तिर बातम्या आपण केव्हाही वाच्र ऐकू शकता ऑल ांडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार